राज्यात लसीकरणाची पुढची सराव चाचणी आठ तारखेला इंग्लंड मधून महाराष्ट्रात आलेल्यांच्या सहवासितांचा शोध सुरू

पुणे जिल्ह्यातील सर्व वारसास्थळं आजपासून पर्यटकांसाठी खुली लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी मिळालेली असल्यानं आता दहा दिवासांच्या आत प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज आहोत आता अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे असं ते म्हणाले

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लसींची साठवणुक केली जाणार आहे त्यानंतर त्या देशात इतरत्र पाठवल्या जातील कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता असणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

सिरम इन्स्टिट्युट लसींच्या कार्यक्षमतेबाबत शंका घेणारी टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला आणि भारत बायोटेक कंपनीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एळळा यांनी या दोन कंपन्यांमधील मतभेदांना पूर्णविराम देत आपण भारत आणि जगाला कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्याबाबत वचनबद्द असल्याचे संयुक्त निवेदन काल जाहीर केले दोन्ही कंपन्यांना एकमेकांच्या कार्याविषयी आदर असून मागच्या आठवड्यात झालेले गैरसमज आम्ही दूर सारले आहेत असं या संयूक्त निवेदनात म्हटलं आहे आदर पूनावाला यांनी काही माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इतर लसींच्या कार्यक्षमतेबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर या निवेदनामुळे आता पडदा पडला आहे

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आरोग्य सेवकांना ही लस मोफत दिली जाणार असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातल्या लोकांच्या लसीकरणाचा खर्चही केंद्र सरकारनं करावा अशी मागणी टोपे यांनी केली आहे राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणीही पॉझिटिव्ह नसल्याचं ते म्हणाले जनतेनं जागरुक राहावं घाबरण्याचं कारण नाही चिंता करु नका पण काळजी घ्या असं आवाहन टोपे यांनी केलं व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे

काळजी घ्यावी सजग राहावं इतकंच महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं

ज्या त्रूटी वाटत आहेत त्याबद्दल देखील सांगणार आहोत असं सांगून आरोग्यमंत्री म्हणाले की मुंबई लोकल नाईट कर्फ्यू यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील ब्रिटन ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे कोरोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

बोरिस जॉन्सन यांनी काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्यामुळे काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचं पंतप्रधान जॉन्सन यांनी सांगितलं ब्रिटन मधल्या या नव्या टाळेबंदीची सुरुवात शाळांपासून होणार आहे आजपासून तिथल्या सर्व शाळा बंद होतील अशी माहिती जॉन्सन यांनी काल जनतेला संबोधित करताना दिली

काल औरंगाबाद विभागात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही

आगाखान पॅलेस कार्ला आणि भाजे येथील लेण्या शिवनेरी किल्लाही आज पासून पर्यटकांसाठी खूला करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्मारक आणि संग्रहालयं खुली करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी काल जारी केले राज्य शासनातर्फे अनलॉकच्या प्रक्रियेत टप्प्या टप्प्यानं नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे त्यानुसारच आता ही वारसा स्थळं स्मारकं सुरू करण्याबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे मात्र त्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं लागणार आहे प्रवेशही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच दिला जाईल निवासी डॉक्टर कोरोना संक्रमण काळात राज्यातील निवासी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना सामोरं जात त्यांची सेवा करण्याचं मोलाचं काम केलं असे गौरवोद्रार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की ज्यावेळी आपण रुग्णांची सेवा करता त्यावेळी रुग्ण मनापासून आपल्याला आशिर्वाद देतात सर्व निवासी डॉक्टरांनी समर्पण भावनेनं कार्य केल्यामुळेच देशातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नव्या कोरोना विषाणूवर देखील आपण निश्चितपणे विजय मिळवू असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार